कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधी घोषणाबाजी केली

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि विधीमंडळाच्या दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला विधानपरिषदेत सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी शोकप्रस्ताव मांडला अनेक सदस्यांनी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्ण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी पाच सामाजिक कार्यकर्त्यांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केल्यानंतर प्णे पोलिंसानी देशभर टाकलेल्या छाप्यांदरम्यान हे पत्र सापडलं आहे दरम्यान मध्यप्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे

ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते हातकणंगले तालुक्यातल्या वडगाव इथं पक्षाचा पहिला मेळावा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत ही मोहीम राबवण्यात येत आहे आहार आणि आरोग्य यांच्यातल्या संबंधाबाबत संशोधन करून स्थूलता नियंत्रण पद्धत विकसित करणारे डॉक्टर दीक्षित यांच्या ज्ञानाचा सामान्य जनतेला लाभ होईल असं शासनानं म्हटलं आहे

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे औरंगाबाद विभागातल्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना रास्त आणि किफायतशीर दरासहीत एक रकमी विनाकपात पहिली उचल द्यावी असे आदेश प्रादेशिक साखर संचालकांनी दिले आहेत काल औरंगाबाद इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची साखर संचालकांसमवेत बैठक झाली त्यावेळी हा आदेश देण्यात आला चालू गाळप हंगामात विनापरवाना गाळप सुरू केलेल्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याचंही या वेळी सांगण्यात आलं राज्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला तर अनेक भागात ढगाळ वातावरण होतं उस्मानाबाद शहर आणि परिसरात काल पहाटे दोन तास चांगला पाऊस झाला या पावसाम्ळे रबी पिकांना उपयोग होईल तसंच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

परभणी लातूर तसंच सोलापूर जिल्ह्यातही काल पाऊस झाल्याचं वृत्त आहे नंदुरबार कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग तसंच रत्नागिरी जिल्ह्यातही काल पाऊस झाला

या दोन दिवसीय महोत्सवाचा श्भारंभ कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाचे संचालक डी एल जाधव यांच्या हस्ते काल झाला याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर शूद्ध मध काय असतो मध कसा तयार होतो त्याची प्रक्रिया काय आहे मधमाशी कशी असते या विषयीची माहिती या मधमहोत्सवात देण्यात येत आहे संयोजक दिनकर पाटील यांनी लातूर जिल्ह्यात मध्रमक्षिका पालनाच्या किती संधी आहे सद्या मध उत्पादनाची काय स्थिती आहे यासाठी महोत्सव आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं शेतकऱ्यांसाठी भविष्यात मध्रमक्षिका पालनांच प्रशिक्षण केंद्र लातूरात स्ररू करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आज मंगळवारी या मधमहोत्सवाचा समारोप होणार आहे अरूण समूद्रे आकाशवाणी बातम्यासाठी लातूर सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं संगणकीकरण करण्यात आल्यानं वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आली आहे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यात खंडाळा गावाच्या रहिवासी शितल थळे यांनी याविषयी आपला अन्भव सांगितला

मात्र आता आम्हाला साखर त्ररडाळ करोसीन व इतर वस्तू मिळू लागल्या आहेत आम्ही सरकारचे आभारी आहोत धन्यवाद

जिल्ह्यांतर्गत दर्गम ठिकाणी पदस्थापना दिलेल्या स्तन्यदा माता आणि गर्भवती शिक्षिकांना सोयीच्या ठिकाणी पदस्थापना बदलून द्याव्या या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे

भारतीय स्टेट बँकेच्या पाथरी शाखेकडून शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात नसल्याच्या विरोधात हे आंदोलन होतं बँक प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं नांदेड जिल्ह्यात भोकर इथे शासकीय कापूस खरेदीला आज प्रारंभ होणार आहे केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार ही खरेदी करण्यात येणार असून पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत

वाळूची वाहतूक निर्वेधपणे करू देण्यासाठी त्यानं वाळू वाहतूकदाराकडून ही लाच मागितली होती अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या अजनुज इथले जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले